उद्यापासून राज्यात शिवभोजन योजनेची स्रूवात

नागपूरचे क्राईम कॅपिटल असलेली ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन

अँथेलिटिक्सच्या स्पर्धेकांना प्रशिक्षित करण्यासाठी पंधराशे प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात येणा या शिवभोजन थाळी या उपक्रमास उद्यापासून राज्यात सुरू होत आहे नागप्रात एकाचवेळी पाच ठिकाणी त्याची स्रूवात होणार असून नागप्रच्या गणेशपेठ बसस्थानक येथील केंद्रावर ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे

ही योजना डागा रूग्णालय गणेशपेठ बसस्थानक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच महाल मधील मातृसेवा संघ रूग्णालय येथे ही केंद्र स्थापित करण्यात येणार आहे म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शिवभोजन थाळी घोषणा केली होती केंद्र शासनाच्या लोकाभिम्ख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विवीध विभागांनी सक्रीयपणे काम करावे असे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचीव श्री विक्रम सहाय यांनी राज्यामधील अधिका यांच्या आढावा बैठकीत दिले पृणे इथल्या राष्ट्रीय फिल्म संग्राहालय येथे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो च्या अधिका यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहाय बोलत होते यावेळी प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा उपस्थीत होते सहाय म्हणाले केंद्र शासनाचे फलॅगशीप कार्यक्रम सामान्य जतनेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिका यांनी आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करावा

या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने तयारी सुरू केली आहे गेल्यावर्षी सरकारने गृहक्षेत्रासाठीच्या विविध योजनांना प्राधान्य दिले होते त्याअन्षगाने सरकारे अनेक घोषणा केल्या होत्या

या पार्श्वभूमीवर मतदार जाग़ती दिवस साजरा करण्यात येतो चीनच्या व्आंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरदवारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे

त्यातील सहा जण महाराष्ट्रातील होते आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही मात्र म्ंबईतील दोन प्रवाशांना घरी गेल्यानंतर सौम्य सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आज संध्याकाळी अजून एका रुग्णाला दाखल करण्यात आले अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली महिनाभरापूर्वी करोना व्हायरसची लागण चीनमधल्या शहरात झाल्याने आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने जगभर खबरदारीचा इशारा दिला आहे या बद्दल आकाशवाणीशी बोलताना संक्रमन रोग तज्ञ डॉ अश्विनी तायडे यांनी सांगितलं

राज्य क्राईम रिसर्च ब्यूरो नुसार औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या शहरात सर्वाधिक गुन्हयांची नोंद झाली

भीमा कोरगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग केल्याबाबत आपली प्रतिक्रिया देतांना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाणार असून या संदर्भात केंद्र सरकारने राज्याला विचारायला हवे होते मागील सरकारच्या जवळील माणसांना अटक होणार या भितीने केंद्र सरकारने ही खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या प्रजासताकदिनानिमित मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधणार आहेत

या कार्यक्रमातून जनतेलाही आपले विचार मांडता येतील असं प्रधानमंत्र्यांनी ट्वीटरवरून स्पष्ट केलं आहे

त्यात पाठवलेल्या लिंकवरही आपल्या सूचना देता येतील

देशाच्या एकाहतराव्या प्रजासताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उददेशून भाषण करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्याचप्रमाणे द्रदर्शनवर देखील राष्ट्रपतींच्या भाषणाचं प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही ठिकाणी प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीमधून भाषण होणार आहे त्यानंतर प्रादेशिक भाषांमधून त्याचा अन्वाद प्रसारित केला जाईल आकाशवाणीवर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अन्वाद प्रसारित होणार आहे प्रजासताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या चार जणांनाचा समावेश आहे मुंबई इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी प्रशिक्षण आणि विशेष पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना मुंबईच्या वरळी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोरे आणि साता याच्या कोरेगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरिक्षक वसंत साबळे यांना राष्ट्रपती शौर्य प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे नागप्रच्या अष्ट्राचार प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद तोटरे यांना पंतप्रधान पोलीसकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे एकहातराव्या प्रजासताक दिनाच्या निमितानं उद्या राजधानी दिल्लीत होणा या म्ख्य समारंआसाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली आहे प्रजासताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्वीकारतील ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो उदया राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासताक सोहळ्याचे मूख्य अतिथी आहेत प्रजासताक दिनाच्या संचलनात सोळा राज्यं केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभाग घेणार आहेत

या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र नगरच्या स्वीप समितीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहल दविवेदी यांच्या हस्ते देण्यात आलं

गोंदिया जिल्याच्या सडक अर्ज्नी तालुक्यात पोलीस पाटीलांचे पूर्व विदर्भ स्तरीय एक दिवशीय अधिवेशन पाहिलांद्याच आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले सह इतर मान्यवरांनी हजेरी लावली सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील देखील या अधिवेशनात हजर झाले पोलीस पाटील यांच्या समस्या व मागण्यांची वाच्यता या अधिवेशना दरम्यान करण्यात आली गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिलक आहेत

तर पोलीस पाटील हा ग्रामीण आगातील महतवाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुंबईत बैठक घेऊन लावू असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले सौर खादी महिला समिती अमरावती यांच्यादवारे सौर चरख्यापासून निर्मित खादीच्या दालनाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रामदासपेठमध्ये झाले केंद्रीय स्क्ष्म आणि लघ् मंत्रालयातर्फे सौर चरख्याचे क्लस्टर विदर्भामध्ये स्थापन करण्याची योजना आहे याअंतर्गत हे पहिले दालन सौर खादीचे विक्री करणार आहे सदर दालन हे विद्यापीठ ग्रंथालय चैक आणि सेंट्रल बाजार रोडच्या दरम्यान आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातीलए सिंदेवाही तालुक्यातील हमन नदीवर प्रस्तावित प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला अधिकाधिक विकासकामे व्हावीत यासाठी निधी वाढवून मिळण्यासाठी सर्वकश प्रयत्न करू तसच प्रशासनानेही गतिमान होत कामे राबवावीत असे निर्देश अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले

भारताची कर्णधार राणी रामपालं दोन गोल केले तर शर्मिला आणि नमिता टोप्पो हीनं प्रत्येकी एक गोल केला देशातील खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासह त्यांना क्रीडा प्रकारातील सर्व सहाय्यता प्रदान करण्याच्या उददेशानं एक हजार पाचशे क्रीडा प्रशिक्षकांची लवकरच निय्क्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं धेतल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री किरेण रिजीजू यांनी आज दिली नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय बालिका दिनाच्या कार्यक्रमात रिजीजू बोलत होते प्रंढ बोलतांना ते म्हणाले केंद्र सरकार आठ वर्षाच्या कालावधी करीता आता थांबू शकत नसून आगामी काही काळातच सेवा नोंदीच्या आधारे सर्व प्रशिक्षकांना ज्येष्ठता प्रदान करेल यामुळं या क्षेत्रातील उणीव अरून निघण्यास सुध्दा संधी मिळेल या प्रशिक्षक पदांकरीता मानधनाचा विचार न करता विदेशी तसंच आरतीय श्रेष्ठ प्रशिक्षकांना नियुक्ती देण्यात येईल दरम्यान एकवीस वर्ष वयोगटाअंतर्गत नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील क्रीडापटूंच्या प्रभावी कामगिरीमुळे आनंद झाला असून यापैकीच काही उत्कृष्ट खेळाडू ऑलम्पिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत